प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाचे वरीष्ठ नेते आज अरुणाचल प्रदेशामधल्या पासिघाट इथं प्रचारसभेला संबोधीत करणार आहेत त्यानंतर मोदी पश्चिम बंगालमधे निवडणूक प्रचाराला प्रारंभ करणार आहेत सिलीगुडीजवळ त्यांची एक सभा होणार असून कोलकाता इथंही त्यांची एक निवडणुकप्रचारसभा होणार आहे नरेंद्र मोदी आज संध्याकाळी महाराष्ट्रात गोंदिया इथं प्रचारसभा घेणार आहेत काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी आज आसाममधे लखीमपूर आणि बोकाकोत इथं प्रचारसभेला संबोधित करतील राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या युवकांना अठराव्या वर्षी निवडणुक लढवता आली पाहिजे असं मत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे त्यांनी काल औरंगाबाद इथं आदित्य युवा संवाद या कार्यक्रमाद्वारे युवकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते केजी टू पीजी शिक्षणाच्या अभ्यासक्रमात सतत सुधारणा होणे गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी युवक युवतींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं आदित्य ठाकरे यांनी दिली शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आचारसंहिता भंग प्रकरणी मुंबईच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे उमेदवार कन्हय्या कुमार यांच्याबाबत राऊत यांनी एका लेखातून केलेल्या आक्षेपाई विधानाबाबत ही नोटीस बजावली असून या प्रकरणी राऊत यांना आज बुधवारपर्यंत उत्तर द्यायला सांगितलं आहे वस्कीय अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर प्रवेश अर्जांसाठीची मुद्त सरकारनं वाढवली आहे

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्यासाठी सुधारीत निकष लागू करायलाही मंजुरी दिली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं ट्विटरवर म्हटलं आहे

पी एल क्रिकेट स्पर्धेत काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं रॉयल चॅलेंजर बंगळूरचा सात गडी राखुन पराभव केला